राज्यातल्या विविध सरकारी आणि खाजगी दध संघांचे पदाधिकारी आणि द्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर द्ध उत्पादक शेतकऱ्यांकरता नवीन योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल असं केदार यांनी सांगितलं या बैठकीस राज्यमंत्री दत्तात्रय भरणे माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी खासदार राजू शेट्टी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार वरिष्ठ अधिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख तसंच राज्यभरातले विविध दुध संघांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक दुरदूश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते दूधदराच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा राज्य सरकारनं तातडीनं दिलासादायक निर्णय घ्यायला हवा दध उत्पादकांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम जमा करण्यासोबतच द्ध भ्कटीच्या आयातीवर तातडीने अनुदान जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांसह विरोधकांनी यावेळी लावून धरली दरम्यान बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना केदार यांनी द्ध दराच्या मागणीबाबत भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला कोणतंही निवेदन मिळालेलं नाही असं सांगितलं रस्त्यावर दध ओतून देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं

औरंगाबाद जालना बीडसह सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक अहमदनगर आणि अन्य इतर जिल्ह्यात काल हे आंदोलन झालं

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल उपस्थित होते परभणी जिल्ह्यातल्या सर्व शासकीय आणि खासगी द्ध डेअरी चालकांनी आणि शेतकऱ्यांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनात सहभाग घेतला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यात काल एकही लिटर दुधाचं संकलन झालं नाही

ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाच्या मागण्यांसंदर्भात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते मराठा समाज आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत शंका क्शंका आणि भीती द्र करण्यासाठी महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही ओबीसी महामंडळांसाठी आर्थिक तरतूद करुन जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं मंत्री छगन भूजबळ यांनी यावेळी सांगितलं

आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे

खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात हे आदेश लागू आहेत तसेच जळगाव शहरातील कोविड रुग्णालय आणि विलगीकरण केंद्रांमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रसिध्द बातम्यांची दखल घेत न्यायालयानं स्वतः याचिका दाखल करून घेतली आहे तसेच या संदर्भात जळगावचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक अंमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावण्यात आली आहे

त्याचबरोबर परभणी आणि ब्रलडाणा जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा काल औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला

यात रुग्णालयात कार्यरत परिचारिकेचा समावेश असून गेल्या दहा दिवसांपासून त्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार करत होत्या काल त्यांच्यात लक्षणं आढळून आल्यामुळं त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते मात्र तपासणी अहवाल येण्यापूर्वीच या परिचारिकेचा मृत्यू झाला

यामध्ये हिंगोली आणि वसमत इथले प्रत्येकी तीन तर सेनगाव इथला एक रुग्ण आहे

तर काल चार रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

मृत्यूपूर्वी या रुग्णानं आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचं सामाजिक संपर्क माध्यमावरुन सांगितलं होतं

सत्तार यांनी द्विटरच्या माध्यमातून काल ही माहिती दिली आपण गृह विलगीकरणात असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे खासदार फौजिया खान यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली कोरोना विषाणू तपासणी करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्यातल्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत हसन मुश्रीफ यांना पत्र लिहीलं होतं त्याच्या उत्तरादाखल मुश्रीफ यांनी ही बाब स्पष्ट केली

त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय मान्य केला होता असं मुश्रीफ यांनी नमूद केलं

राज्य शासनानं बकरी ईदसंदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर यावेळी चर्चा करण्यात आली बकरी ईदच्या दिवशी शहरातल्या मशिदींमध्ये नमाज पठण करु द्यावे शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित अंतराच्या नियमाचं पालन करत ईदसाठी जनावरांचे बाजार भरवण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली पैठण पोलीस ठाण्यातही बकरी ईद निमित्त काल पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक झाली नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी नागरिकांनी प्रशासनाला आणि नगरपालिकेला या संचारबंदी दरम्यान सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे

दवाखाने मेडिकल वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहेत

जालना शहरासह जिल्ह्यात अंबड तसंच बदनापूर तालुक्यातल्या बहुतांश भागात चांगला पाऊस झाला बीड जिल्ह्यात सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्याने पावसाची पन्नास टक्के सरासरी ओलांडली आहे या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं असून लघ् मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातल्या पाणी साठ्यात देखील वाढ झाली आहे परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या वडी शिवारात सोमेश्वर नदीला पूर आल्यानं अनेक गांवाचा काही काळासाठी संपर्क तुटला होता औरंगाबाद परिसरातही काल सकाळी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला सिल्लोड तालुक्यात परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतातल्या मका कपाशी उडीद मूग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे हिंगोली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पाणी आलं असून काल हिमायतनगर भागातल्या हरडप प्लाजवळ एका अज्ञात प्रुषाचा म्रतदेह आढळून आला ग्रख्यांनी ही घटना तहसील कार्यालयाला कळवली असून प्रशासन याबाबतची माहिती घेत आहे

द्रध्वनी करुन आणि ऑनलाईन लिंकद्वारे फसवणूक झाल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सायबर शाखेशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

चरितार्थासाठी व्तत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे जालनवी यांना जालना शहरातल्या विविध सामाजिक संस्थांसह नामवंत शायर आणि समीक्षकांनी त्यांना अनेक पुरस्कार आणि पदव्यांनी सन्मानित केलं होतं आपल्या रचनांमधून जीवनाचं वास्तव सादर करणाऱ्या जालनवी यांच्या निधनाबद्दल साहित्य क्षेत्रातून दुःख व्यक्त होत आहे

नांदेड आकाशवाणी केंद्रावर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची आखणी करून त्यांनी मोठा श्रोतावर्ग निर्माण केला आहे

या पथकांमधून विविध विभागातंर्गत शासकीय कर्मचारी बाधित व्यक्तींच्या संपर्कातले कुटुंबिय अन्य नातेवाईक मित्र किंवा शेजारी व्यक्तींचा तातडीने शोध घेणार आहेत दरम्यान परजिल्ह्यातून तसंच प्रतिबंधीत क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून जिल्हा शासकीय रुग्णालयात किंवा अन्य रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असं आवाहन माहनगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे

दरम्यान कोरोना विषाणू बाधित व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी खासगी संस्थेच्या अखत्यारीत असलेली गॅस दाहिनी कार्यान्वित करण्यात आली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगूंडे यांनी सांगितलं

किराणा द्कानं दुपारी बारा वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे मात्र किराणा किंवा भाजीपाला फळे खरेदीला जाण्यासाठी मोटारसायकल स्कुटरचा वापर करण्यावर बंदी आहे नियम मोडणाऱ्या अंदाजे शंभर पेक्षा अधिक वाहनधारकांची वाहनं पोलीसांनी काल जप्त केली

जिल्ह्यातला शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहू नये याकरता ही परवानगी देण्यात आली आहे